भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते आकाशवाणी आणि द्ररदर्शन माध्यमांकडे पंडित भीमसेन जोशी यांचा सांगीतिक ठेवा समाज माध्यमाद्वारे जगभरात पोहोचवण्यासाठी काही फेररचना करण्याची गरज असून येत्या काळात त्यासाठी प्रयत्न केले जातील असंही जावडेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केलं अभंगवाणी गीत रामायण या माध्यमातून पुणे केंद्राने एक काळ गाजवला तसंच भीमसेन जोशी यांचं संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम आकाशवाणीनं केलं असं शरद पवार यांनी नमूद केलं

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीनं घेण्याची जबाबदारी विद्यापीठांवर सोपविली आहे त्यामुळे सर्व पर्यायावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून चाचपणी करण्यात येत आहे यावर येत्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे

महाविद्यालयाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा महिनाभरात होण्याची शक्यता आहे

कौशल्य विकासासाठी विद्यापीठाची प्रतिबद्धता आणि इथं उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचं त्यांनी कौतुक केले ते म्हणाले की कौशल्य आधारित शिक्षणात हे विद्यापीठ देशासाठी एक आदर्श आहे इतर शैक्षणिक संस्थानी देखील उद्योगांशी अशा प्रकारे एकत्रित येऊन रोजगार उपलब्धी वाढविणाऱ्या उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केलं प्णे महानगरपालिकेच्या दोन नगरसेवकांच्या रिक्त जागांसाठीची पोटनिवडणूक येत्या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे

ही रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार व रेल्वे विभागाला जाग आणण्याचे काम केलं जाणार असल्याची माहिती अँड कारभारी गवळी यांनी दिली

ही वाहने संगमव्रीज जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाघोली येथील वाघेश्वर पार्किंग येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत यामध्ये टुरिस्ट टॅक्सी ट्रक व बस या वाहनांचा समावेश असून जशी आहेत तशी या तत्वावर जाहीर लिलावाद्वारे विकली जाणार आहेत

कोरोना संकटाच्या काळात साफसफाईच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी इमारतींच्या स्वच्छतेसाठी स्क्वेअर फूट दर आकारून साफ करण्याचा विषय समोर आला आहे

या प्रकरणी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या निषेधार्थ बाणेर व वारजे येथे शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकत्यांना ताब्यात घेतले हवामान प्णे आणि परिसरात आजही चांगलीच थंडी आहे

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत